आतापर्यंत रुग्ण संख्येतली ही सर्वाधिक वाढ आहे

आमोद गडीकर यांनी दिली

या काळात जिल्ह्यातल्या पाच हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमधली सर्व द्कानं प्रेशी काळजी घेऊन उघडायला परवानगी देण्यात आली आहे

अन्य जिल्ह्यांमधून परतलेल्या नागरिकांनी ताबडतोब आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरता व्यावसायिकांनी प्रशासनानं लागू केलेल्या अटी आणि शर्तीचं पालन करावं असा आदेश जिल्हा प्रशासनानं दिला आहे या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असुन दुकानाचा परवाना रदद केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली

याबाबत भारतीय आय्र्विमा महामंडळाशी पालिकेनं करार केला आहे करोनाचा प्रादुर्भाव असेपर्यंत पालिकेमार्फत हे संरक्षण प्रवलं जाणार आहे

हिंगोली जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे अतिरिक्त दुधाचं रुपांतर दुध भुकटीत करण्याच्या योजनेला या महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिवंगत जगदीप यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी मुंबईत माझगाव इथं अंत्यसंस्कार झाले

जगदीप यांचं मूळ नाव सैयद इश्तियाक अहमद जाफरी बाल कलाकार म्हणून त्यांनी अभिनयाची स्रुवात केली होती बी आर चोप्रा के ए अब्बास ग्रु दत्त बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं अफसाना मून्ना आर पार दो बिघा जमीन अशा चारशेहन अधिक चित्रपटांमधे त्यांनी विविध भूमिका केल्या शोले चित्रपटातली त्यांची स्रमा भोपालीची भूमिका खूप गाजली होती चित्रपट सृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी जगदीप यांना आदरांजली अर्पण केली आहे जगदीप यांच्या निधनाबददल ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि धर्मेद्र यांनी दःख व्यक्त केलं आहे जगदीप हे विनोदाती वेगळी शैली असलेले अभिनेते होते असं आमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे तर त केवळ विनोदवीरच नव्हे कर प्रतिभावान अभिनेते होते असं धर्मेंद्र यांनी म्हटलं आहे गीतकार लेखक जावेद अख्तर रुमी जाफरी दिग्दर्शक महेश भट्ट तसंच अभीनेता अनिल कपूर अजय देवगण मनोज वाजपेयी आयुष्मान खुराना अभिनेत्री माध्री दीक्षित शिल्पा शेट्टी दिग्दर्शक आश्तोष गोवारीकर इत्यादी चित्रपटकर्मींनी जगदीप यांच्य निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे देशांतर्गत प्रवास करणे स्रक्षित होईपर्यंत रणजी करंडकाचे सामने स्रू होऊ शकणार नाही असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांग्ली यांनी स्पष्ट केलं आहे कोरोना महामारी मुळे यंदाच्या बऱ्याच स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत

त्या नंतर द्लीप ट्रॉफी सय्यद म्श्ताक अली करंडकाचं आयोजन प्रस्तावित आहे

अस चलवदे यांनी सांगितले रायगड जिल्ह्यातल्या महाड विन्हेरे नातू नगर रस्त्यावर मध्यरात्री दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाल्यानं महाड शहराचा विन्हेरे गावाशी संबंध तुटला आहे कशेडी घाटात दरड कोसळल्यानंतर कोकणात जाण्यासाठी पर्याय म्हणून महाड विन्हेरे रस्त्याचा वापर केला जातो सध्या दरड काढण्याचं काम सुरू आहे

विद्यापीठाच्या अधिसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या बाबत तरतुद करण्यात आली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठाच्या अधिसभेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आलं होतं या सभेस वैदयकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते या अर्थसंकल्पात विदयापीठाचे एकत्रित उत्पन्न रु